व्ही एम के थ्री या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या उड्डाणाची उलटगणती सुरु

शासकीय तसंच गायरान जमिनी तातडीनं देण्यासाठी धोरणात्मक निर्णयही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला

या बैठकीत अवनी वाघीणीच्या मृत्यूबाबतचा वाद उपस्थित झाला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं की त्यांनी यावेळी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करणा या वाधिणीची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरते आहे वाधिणीचा आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालणा या या घटनेमुळे वन्यजीव कार्यकर्ते अस्वस्थ झाले असुन त्यांनी व्याघ्र प्रकल्पातल्या वाहन चालक आणि गा ऊसाठी सुचना जारी करण्याची मागणी केली आहे ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं प्रकल्पातल्या वनाधिका यांनी सांगितलं पर्यटकांचं वाहन वाधिणीच्या खुप जवळ गेल्यामुळे बिथरुन जाऊन तिनं पाठलाग केला असावा असा वनाधिका यांचा अंदाज आहे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या प्तळ्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आनंदराव पाटील श्रीमती हुस्नबानो खलिफे विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन आणि साहीत्य मिळाल्यानं शेतक यांना आपलं उत्पन्न वाढवता आलं आहे दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू ॐ शासकीय बेमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कुमार यांचे धाकटे बंधु नंदकुमार यांनी चितेला अग्नी दिला दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग निर्मला सीतारामन रविशंकर प्रसाद पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान महेश शर्मा तसंच भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यावेळी उपस्थित होते याआधी अनंतकुमार यांचं पार्थिव बसवनगुडी शिल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अनंत कुमार यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांच सांत्वन केलं धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे आज औरंगाबाद धिं कोकणवाडी ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं वॉटरकप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेल्या बोरव्हा बुद्रुकच्या ग्रामस्थांनी गावातील मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा भार एकट्या आईवडीलांवर न टाकता सर्व गावक यांना मिळून करण्यांचा स्तृत्य निर्णय घेतला आहे

गावातील मुली आणि जावयांना बोलावून त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला तसच दिवाळीचा मुहर्त साधून भारतरत्न डॉ अब्दुल कलाम हेलीपॅड स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विर भगतसिंग व्यायामशाळा अनुपकुमार कबङ्डी मैदान वसंतराव नाईक कृषी उत्पादन प्रक्रिया केंद्र महात्मा गांधी सांडपाणी प्रक्रिया युनिट अमीरखान बोरव्हा बंधारा डॉ पंजाबराव देशमुख शेतकरी प्रशिक्षण सभागृह डॉ व्हर्गीस कुरीयन सामुहिक गोठा जॉर्ज वाशिग्टन कार्व्हर सेंद्रीय शेती प्रकल्प डॉ

स्वामीनाथन शिवारजोड प्रकल्प डॉ

जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून सिगारेट आणि जिर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली जिल्ह्यात कुठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

कदम यांनी केलं आहे

व्ही एम के थ्री या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या उड्डाणाची उलटगणती आज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी श्रीहरीकोटा धिल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात सुरू झाली या केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून उद्या संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी या प्रक्षेपक यानाचं उड्डाण होणार आहे प्रक्षेपण मोहीम सज्जता आढावा समितीनं उलटगणतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उलटगणतीला सुरुवात झाली अशी माहिती झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं दिली आहे

तर जी एस

व्ही एम के थ्री या उपग्रह प्रक्षेपकाची क्षमता जी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि वधारलेला रुपया यामुळे गुंतवणूक दारांमधे उत्साह वाढल्यानं निर्देशांक वधारले असं बाजार विश्नेषकांनी म्हटलं आहे

घरगुती शिधा फळं आणि प्रथिनयुक्त पदार्थ स्वस्त झाल्यामुळे चलनफुगवट्याचा दर खाली आला स्थानिक जवाहि यांकडून मागणीत घट झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात शंभर रुपयांची घट झाली

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अप्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम सोबत झालेला करार महत्वपूर्ण असून यामुळे राज्यातल्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योगांना चालना मिळणार आहे असा विधास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावर यांनी या संदर्भात पाठपरावा केला होता हा प्रकल्प पुढील दोन वर्षात टप्प्या टप्प्यानं पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे देशाला उत्कृष्ट दर्जाचे एन्टीस्नेक व्हेनम उपलब्ध होईल दर्जात्मक दृष्ट्या काही सुधारणा आवश्यक असल्या तरीही एकंदर भारतात दूध हे मोठ्या प्रमाणावर सुरक्षित आहे असं एफ

आय अर्थात भारतीय अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणानं आपल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे

मात्र भेसळयुक्त नमुने देशाच्या नेमक्या कुठल्या भागातले आहेत हे सांगायला प्राधिकरणानं नकार दिला सिडकोनं बांधलेल्या सदनिका आणि दुकानांचा अद्ययावत तपशील जमा करण्यासाठी सिडकोतर्फे सर्वेक्षण करण्यात आलं होतं

आवाज मोठा असल्यामुळे घरांच्या खिडक्या तावदानं हादरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे